या चाचण्यांमुळे कोविडचे लवकर होणारे निदान योग्य वेळी विलगीकरण आणि योग्य उपचार पद्धती यामुळे मृत्यूदरातही घट झाल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे

माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबतच्या मार्गदर्शक नियमांची माहिती दिली

चित्रपटाच्या प्रारंभी तसंच मध्यंतरात कोविड जागरुकतेसंबंधी मिनिटभराची ध्वनिचित्रफीत दाखवण्याची सूचनाही सिनेमागृहचालकांना करण्यात आली आहे एकल पडदा चित्रपटगृहांमध्ये जास्तीच्या तिकीट खिडक्या ठेवण्यास सांगण्यात आलं आहे सिनेमागृहातली हवा खेळती राहण्याची खबरदारी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे

सामाजिक माध्यमांवरच्या या बनावट अभियानामुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळली असून पोलिस हतोत्साहित झाल्याचं परमबीरसिंह यांनी सांगितलं या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस करत होते मात्र नंतर केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयने तपासाची सूत्रं हाती घेतली अखिल भारतीय आयूर्विज्ञान संस्था एम्सच्या अहवालाने या प्रकरणात हत्येची शक्यता फेटाळून लावली आहे

उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं उद्योगांना ओळख आणि प्रोत्साहन देण्यासाठी या प्रस्काराची सुरूवात केली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

पाच लाख रूपये रोख रक्कम असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

या योजनेची अधिक माहिती कृषी विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट क्रीषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे